शिंदे यांनी दिली कोल्हापूर इथल्या पंचगंगेच्या पातळीत चांगली घट झाल्यानं पाणी ओसरू लागले आहे

म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेत संपूर्ण परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे

सांगली आणि कोल्हापूरसह राज्याच्या अन्य भागातल्या प्राच्या पार्श्वभूमीवर प्रग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहे शिर्डीतल्या साईबाबा न्यासानं पूरग्रस्तांना दहा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे

हिंगोली जिल्ह्यात प्रग्रस्तांच्या मदतीसाठी काल ठिकठिकाणी मदत फे या काढल्या होत्या आखाडा बाळापूर इथं विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी मदत फे या काढून मदत जमा केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे अंबाजोगाई शहरातूनही काल पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली औरंगाबाद शहरातल्या क्रांतीचौक परिसरात काल सामाजिक संघटनांनी पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली कोल्हापूर सांगली साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांमधे पुरानं लाखो लोकांचे संसार उदध्वस्त झाले असताना त्याची सर्व जबाबदारी शासनावर टाकता येणार नाही त्यामुळे राज्यातली सर्व आंबेडकरी जयंती मंडळं प्रग्रस्तांच्या प्नर्वसनात योगदान देणार असल्याचं भारतीय दलित कोब्रा प्रम्ख भाई विवेक चव्हाण यांनी कळवलं आहे

या मदतीच्या नियोजनासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठका सुरू केल्या आहेत आठवडाभरात पुनर्वसन मदत पुरवली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध संघटना पक्ष तसंच सरकारी यंत्रणांकडून प्रग्रस्तांसाठी मदत गोळा केली जात आहे याचाच एक भाग म्हणून शिर्डीतले नागरिक शिर्डी शहर वाहतूक शाखा शिर्डी पोलीस स्थानक केंद्रीय औद्योगिक स्रक्ष दल आणि शिर्डी विमानतळ कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मदत साहित्याचे दोन ट्रक आज शिर्डीतून कोल्हापूरसातारा आणि सांगलीला काल रवाना झाले

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे मदत वेळेत पोहोचावी यासाठी मदत साहित्य रेल्वेद्वारे मोफत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यासाठी संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी रेल्वेच्या पार्सल विभागात त्याची नोंद करणं आवश्यक आहे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचं हे पत्र राज्यातल्या सर्व रेल्वे विभागांना प्राप्त झाल्याचं रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी सांगितलं आहे

राज्यातल्या महाप्राला एल श्री श्रेणीतली आपती म्हणून घोषित करावं आणि त्याम्ळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्रानं मदत करावी अशी मागणी काँग्रेसनं आज केली मृख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना लिहीलेल्या पत्रात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी ही मागणी केली आहे राष्ट्रीय आपती व्यवस्थापन प्रधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांन्सार एल थ्री ही अत्यंत मोठया प्रमाणावरच्या आपतीचं निदर्शन करणारी श्रेणी आहे गेल्या आठवडयात पश्चिम महाराष्ट्राच्या ब याच मोठया भागात या महाप्रानं थैमान घातलं आहे मात्र अद्याप केंद्राकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत मिळालेली नाही एल थ्री श्रेणी घोषित केली तर केंद्र सरकारला अशी मदत करणं बंधनकारक राहील असं सावंत यांनी या पत्रात म्हटलं आहे

गागोदे गावाजवळ बस एका वळणावर असताना समोरून येणारा टँकर बसवर जोरात आदळला टँकर चालकाचा ताबा सूटल्यानं हा अपघात झाला

औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी औषधी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली या आगीम्ळे हजारो रूपयांची औषधी व गोळ्या जळून खाक झाल्या आहेत जालना जिल्ह्यातल्या अंबड ताल्क्यात सौंदलगाव पाटी गावाजवळ ही घटना घडली

अतिरिक्त विषयांसाठी अन्सूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांकडून कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हतं

शंभर टक्के दृष्टीहीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क संपूर्णपणे माफ केलं आहे

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या नागरिकांना बकरी ईद निमित श्भेच्छा दिल्या आहेत ईद उल झुहा हा पवित्र सण पूर्ण श्रदधा आणि समर्पण भावनेचा संदेश देतो हा सण साजरा करताना दानधर्म तसंच उपेक्षित वर्गाच्या कल्याणाचा उदात विचार केलेला आहे असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलंआहे श्रावण महिन्यातील प्त्रदा एकादशीनिमित श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरप्रात आज स्मारे दोन लाख भाविक दाखल झाले होते काही दिवसांपासून चंद्रभागा नदीला पूर आल्यानं शहरातले दोन्ही म्ख्य पूल वाहत्कीसाठी बंद करण्यात आले होते त्यामुळे भाविकांचा ओघ मंदावला होता मात्र दोन्ही पूल वाहत्कीसाठी खुले करण्यात आल्यानंतर दोन दिवसांपासून एकादशीचा योग साधण्यासाठी भाविकांनी आज पंढरपूरात एकच गर्दी केली चंद्रभागा नदीच्या पात्रातील प्राचं पाणी ओसरलं असलं तरी पृंडलिक मंदिरासह इतर मंदिरं अद्याप पाण्यातच आहेत भाविकांची गर्दी लक्षात घेत पोलीस प्रशासनानं नदीलगतच्या घाटांवर आणि मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता राज्य सरकारची जलय्क्त शिवार योजना हजारो गावांमध्ये यशस्वी झाल्याचा दावा सरकार करत आहे मग मराठवाइयातल्या गावांना वॉटर ग्रीडची गरज उरते का असा प्रश्न जलतज्ञ प्रा प्रदिप प्रंदरे यांनी विचारला आहे जालना शहरात आज झालेल्या मराठवाडास्तरीय मराठवाडा वॉटरग्रीड परिषदेत ते बोलत होते मराठवाड्याची भौगोलिक स्थिती आणि सध्याच्या वातावरण बदलामुळे पावसाचं कमी झालेलं असताना पाण्याचं नियोजन कसं करणार असंही ते म्हणाले वन्यजीव क्षेत्रातल्या छायाचित्रणासाठी दिला जाणारा शूट ऑफ द फ्रेम हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय प्रस्कार औरंगाबाद इथले वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना जाहीर झाला आहे डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात या प्रस्कारानं बैजू यांना गौरवलं जाणार आहे स्वर्णपदक दीड लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असं या प्रस्काराचं स्वरूप आहे